कर संकलन वाढवण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना कुमार यांनी या पत्रातून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

यासंदर्भात केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली आहे एक एप्रिल रोजी या दोन्ही बँक बडोदा बँकेत विलीन होतील गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सरकारनं विलीनिकरणाची घोषणा केली होती भारतीय स्टेट बँक आणि आय सी आ यसी आय बँकेनंतर बडोदा बँक ही देशातली सगळ्यात मोठी तिसरी बँक असणार आहे

ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी निसर्गाला अनुकूल जीवनशैलीचा अवलंब करणं आवश्यक असल्याचं नायडू म्हणाले जगात अनेक ठिकाणी विजेवरच्या वाहनांचा सायकलचा वापर वाढला असून लोक चारचाकी वाहनांचा एकत्रित वापर करत असल्याकडे नायडू यांनी लक्ष वेधलं हिवाळ्यात उद्भवणाऱ्या वायू प्रदृषणाचं मूळ जाणून घेत ही समस्या मुळापासून नष्ट करणं आवश्यक असल्याचं नायडू यांनी नमूद केलं

हा चित्रपट उद्या देशभरात प्रदर्शित होत आहे या चित्रपटामुळे अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणात सुरू असलेल्या मध्यस्थीवर परिणाम होईल असं याचिकाकर्त्यांनं म्हटलं आहे मात्र या मध्यस्थी प्रक्रियेशी या चित्रपटाचा काहीही संबंध नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे

मुंबईत कुर्ला स्थानकावर एक विक्रेता लिंबू सरबत तयार करताना अस्वच्छ पाण्याचा वापर करत असल्याची एक चित्रफीत न्कतीच सामाजिक संपर्क माध्यमांवरून प्रसारित झाली होती त्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं मध्य रेल्वे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं

यामध्ये महाराष्ट्रातल्या चौदा जागांचा समावेश असून मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना या दोन जागांसह जळगाव रावेर रायगड पुणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदर्ग कोल्हापूर आणि हातकणगंले या मतदार संघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज अधिसूचना जारी झाल्यानंतर प्रारंभ होईल या सर्व मतदार संघांमध्ये चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत दरम्यान पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपणार आहे या पहिल्या टप्प्यात राज्यातले नागपूर रामटेक वर्धा गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे